हे प्रकरण बराच काळ सुरु असून यावर विस्तृत सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती दिपक ग्प्ता यांच्या पीठानं नोंदवलं आहे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच त्याच्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे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

अयोध्या निर्णयानंतर भारतीय जनतेनं दाखवलेल्या प्रगल्भतेचं मोदी यांनी यावेळी कौतुक केलं लोकशाहीतल्या प्रक्रिया आणि कार्यपदधतींवर भारतीयांनी उच्च प्रतीचा विश्वास दाखवला आहे असं प्रधानमंत्री म्हणाले

तसंच या शासन हमीवर महासंघाला द्यावं लागणारं हमी श्ल्क देखील माफ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला राज्याच्या नागरी भागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिले आहेत याप्रकरणी कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला महिला आणि बालकांच्या स्रक्षिततेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पीडित महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी जलदगती न्यायालयं विशेष न्यायालयांची स्थापना करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अधिकाधिक महिलांनी अत्याचाराची माहिती पोलीस ठाण्यात दयावी असं आवाहन त्यांनी केलं प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे सुरू करण्यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेशही म्ख्यमंत्र्यांनी गृहविभागाला केले विदयार्थ्यांची प्रगती व्हावी त्यांना उत्तम आणि सकस आहार मिळावा यासाठी सरकार माध्यान्ह भोजन योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून काम करत आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून जालना इथं उभारण्यात आलेल्या पद्मभूषण डॉ बद्रीनारायण बारवाले केंद्रीय स्वयंपाक गृहाचं लोकार्पण आज राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती बाळगली तर ते परिवर्तनशील काम करु शकतात असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे अकोल्याच्या डॉ

त्या समारंभात प्रम्ख अतिथी म्हणून राज्यपाल बोलत होते

कृषी मंत्री दादा भूसे कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष आदित्य कुमार मिश्रा डॉ

सर्वसामान्य जनतेमधे सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदयाबददल गैरसमज आहेत मात्र हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलं असून त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी असं आवाहन भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी आज एका वृत्तपत्राला दिलेल्या मूलाखतीत सीएए विषयी वस्त्स्थिती स्पष्ट करणारी विधानं केली आहेत आता त्यांनी सीएएच्या समर्थनाची स्पष्ट भूमिका जाहीर करावी असं भांडारी यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या साथीनं स्पेशल परपज व्हेईकलदवारे याची उभारणी केली जाणार आहे

सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत यासाठी आवश्यक कायद्यातील द्रुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंज्री दिली प्रस्तावित बँक नियमन कायद्यान्सार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश सहकारी बँकांना लागू होतील तर प्रशासकीय अधिकार सहकार निबंधकांकडेच राहणार आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग विषयक दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी सहकारी बँकांना पुरेसा वेळ दिला जाईल तसंच त्यांचं लेखा परीक्षणही रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनूसार होणार आहे कायद्यातल्या द्रुस्तीनंतर अडचणीत असलेल्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही रिझर्व्ह बँकेला नियंत्रण मिळवता येईल

नरेंद्र चपळगावकर जयराज साळगावकर मंगला गोडबोले डॉक्टर पृष्पाखरे डॉक्टर अजित केंभवी प्राध्यापक द ता भोसले डॉक्टर प्रुषोत्तम भापकर प्रभा गणोरकर मेघा पानसरे द

पाटील रवीन्द्र लाखे अजित दळवी विलास सिंदगीकर विनया जंगले नीलिमा क्षत्रिय गो

पाटील रुपाली अवचरे यांच्यासह इतर मान्यवर लेखकांना हे प्रस्कार जाहीर झाले विविध श्रेणीमध्ये राज्य सरकारकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय प्रस्कार दिले जातात

गडचिरोलीतल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम हे आज पोलीसांना शरण आले आरमोरीत झालेल्या विधानसभा निवडण्कीदरम्यान अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांचं अपहरण करुन मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता

आणि आज सकाळी आनंदराव गेडामही शरण आले त्यांना न्यायालयानं जामीन मंजूर केल्याची माहिती आरमोरीचे पोलीस निरिक्षक दिगंबर स्र्यवंशी यांनी आमच्या वार्ताहरांना दिली आहे नांदेड जिल्ह्यात सहा नगरसेवक पदांसाठी उद्या होत असलेल्या पोटनिवडण्कीच्या मतदानासाठीची तयारी झाली या प्रभागांमधे रहिवासी असलेल्या कर्मचा यांना मतदान करण्यासाठी दोन तासांची सुटटी दिली जाणार आहे मतदान केंद्र परिसरात दोनशे मीटर सीमारेषेच्या आत वाहन नेणं जमाव करणं इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली या निवडणुकीची मतमोजणी येत्या शुक्रवारी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे राज्यात काल विदर्भ परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण मध्य महाराष्ट आणि मराठवाड़यात या काळात हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं दहा पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे